मॉन्सन बाबत दसर्याक टप्प्यातील दीर्घकालीन अंदाज जाहीर यदा देशात कुठेही अवर्षणाचा धोका नाही कॅबिनेट निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यामध्ये सुक्ष्म लघू आणि मध्यम उद्योगाबरोबरच शेतकरी आणि रस्त्यावरील विक्रेत्यांना दिलासा देणारे ऐतिहासिक निर्णय घेण्यात आल्याचं माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं या बैठकीत एमएसएमईची सुधारित व्याख्या करण्यात आली असून त्यामुळे अनेक औद्योगिक युनिटस आता एमएसएमईच्या कक्षेत समाविष्ट होऊ शकतील

याचा दोन लाख उद्योगांना फायदा होणार असल्याचं ते म्हणाले

शेती आणि त्यासंबंधित कामांसाठी घेतलेल्या कर्जाच्या फेडीसाठी येत्या ऑगस्ट अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचीही माहिती तोमर यांनी यावेळी दिली

यामुळे या उद्योगांना वेतन देण भाडं तसंच कच्चा माल खरेदी करणं वगैरे खर्च भागवता येतील असं त्या म्हणाल्या मेडिकल कॉलेज देशाची गरज लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याच्या दिशेनं सरकारच्या हालचाली सुरू आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल कर्नाटकातल्या राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या रौप्यमहोत्सवी समारंभात दूरदृश्य संवाद माध्यमातून बोलताना सांगितलं स्वनिधी रस्त्यावरील विक्रेत्यांना परवडणाऱ्या दरात अल्प रकमेची कर्ज उपलब्ध व्हावीत यासाठी केंद्र सरकारनं कालपासून पंतप्रधान स्वनिधी अर्थात स्ट्रीट व्हेंडर्स आत्मनिर्भर निधी योजनेचा प्रारंभ केला आहे

या काळाचा ही योग्य विनियोग करता येतो हे ऊर्जा निर्मिती क्षेत्रातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या एनटीपीसी या सरकारी संस्थेन दाखवून दिल त्याविषयीचा हा वृत्तांत

यामुळे डिजिटायझेशनचा लाभ घेण्यासाठी एनटीपीसीचे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबिय आता सक्षम झाले आहेत

शेअर देशाचं अर्थचक्र पुन्हा सुरू होत असल्यानं जागतिक रोखे बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झालं आहे

बचत कोरोनाची साथ आणि तिच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी लागू करावी लागलेली टाळेबंदी यामुळे लोक सध्या आर्थिक जोखमी पत्करायला तयार दिसत नाहीत नाहीत बँकांमधल्या ठेवींतली वाढ आणि कर्जाची घटलेली उचल तरी हेच सांगते

पाचव्या टाळेबंदीतही ठेवी वाढतील असा अर्थतज्ञांचा होरा आहे भारतीयांना कोरोनानं पैसा जपून खर्च करायची सवय लावलेली दिसते आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून मंजिरी गानू

मुंबईहून पहिली रेल्वेगाडी उत्तरप्रदेशात वाराणसीकडे रवाना झाली यामध्ये वातानुकूलित आणि बिगर वातानुकूलित अशा दोन्ही प्रकारच्या गाडयांचा समावेश असून या सर्व गाड्या आरक्षित आहेत

विमान वाहतक विमान कंपन्यांनी प्रवाशांना जागा वाटप करताना मधल्या खुर्चीची जागा मोकळी राहील अशी काळजी घ्यावी अशा सुचनांसह नागरी विमान वाहतूक महासंचलनालयानं नवीन मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत मात्र प्रवाशांची जास्त संख्या असल्यास मधल्या खुर्चीतील प्रवाशाला संरक्षक डगला प्रवावा असं सांगण्यात आलं आहे तर एकाच कुटुंबातील सदस्यांना एकत्र बसण्यास मुभा राहील तसंच सर्व प्रवाशांना तीन पदरी कापडाचे असलेले मास्क पुरवण्यात यावेत असंही सांगण्यात आलं आहे शिर्डी विमान अहमदनगर लाँकडाऊन नंतर प्रथमच हैदराबाद ते शिर्डी हे विमान शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावर काल दाखल झालं

टोळधाड तब्बल तीस वर्षानंतर प्रथमच वाळवंटी टोळधाड भारतात आली आहे राजस्थान गुजराथ मध्यप्रदेशा पाठोपाठ ही टोळधाड महाराष्ट्रातही पोहोचली सध्या ती नागपूर जिल्ह्यात मुक्कामी असून अमरावती वर्धा भंडाऱ्यातही पिकांची नासाडी करते आहे रासायनिक फवारणी त्यासाठी ड्रोनचा वापर अशी सरकारची तयारी सुरू आहे मात्र इतरही परणामकारक उपाय आहेत ते लक्षात घ्या असं पर्यावरण प्रेमी आणि नैसर्गिक शतीच्या पुरस्कर्त्यांचं म्हणणं आहे रासायनिक द्रव्यांचा वापर न करता टोळधाडी वर नियंत्रण मिळवण्याचे अनेक उपाय कृषी तज्ज्ञांनी सुचवले आहेत किमान गावांच्या जवळ असलेल्या आणि जलाशयांच्या भागात तेच वापरावेत असं या तज्ज्ञांचं म्हणणं आहे टोळ रात्री उडत नाहीत तेव्हा पकडून त्यांचा वापर कोंबड्यांना खाद्य म्हणून करता येईल एक माणूस रात्रभरात दहा क्वींटल तरी टोळ पकडू शकेल आल्याचा रस खाण्याचा सोडा आणि जवाच्या तेलाचं मिश्रण फवारूनही टोळांचा प्रादुर्भाव कमी करता येईल एक प्रकारच्या ब्रशीनंही टोळ मरतात साधं माती मिश्रीत पाणी पिकावर फवारूनही पिकाचं काही प्रमाणात संरक्षण करता येईल आवाज करणं मार्गात जाळी लावणं असे उपाय कृषि विभागानं ही सुचवले आहेत

आंध्र प्रदेश झारखंड गुजरात मध्य प्रदेश मणिप्र मेघालय आणि राजस्थान या राज्यांमधील जागांसाठी ही निवडणूक होणार आहे

परिवहन मंत्री अनील परब यांनी काल एसटीच्या वर्धापन दिना निमित्त कामगार नेत्यांशी केलेल्या चर्चे दरम्यान मुंबईत ही घोषणा केली

चव्हाण यांनी काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी ऑनलाईन संवाद साधला अभाविप विद्यापीठीय अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परिक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारनं मागे घ्यावा अशी मागणी काल अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं केली हा निर्णय महाराष्ट्र विद्यापीठ कायद्याला धरून नाही तसंच विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा आहे असं अभाविप नं काल प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे महात्मा फले कषीविद्यापीठ महात्मा फुले कृषीविद्यापीठात हवामान अद्ययावत शेती आणि जलव्यवस्थापन या विषयावर आधुनिक कृषी विज्ञान केंद्राद्वारे स्मार्ट अन्नप्रक्रिया तंत्रज्ञानातील प्रगती या विषयावर दोन आठवड्याच्या ऑनलाईन प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं आहे

आदिवासी शाळा हिंगोली हिंगोली जिल्हयात आदिवासी प्रकल्प कार्यालयामार्फत पाच शासकिय आदिवासी आश्रमशाळा चालविल्या जातात कोरोनामुळे पालकांच्या सोयीसाठी पाचही शाळांची स्वतंत्र संगणक प्रणाली तयार करण्यात आली असून ऑनलाईन प्रवेश घेता येणार आहे ऑनलाइन प्रवेश प्रक्रियांचा यावर्षी पहिला प्रयोग आहे

अहमदनगर शहरातील अशा महिलांनी घरातच राहून काल एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले

त्यांना किडनी विकारही होता साजिद वाजिद या जोडीनं वॉटेड दबंग एक था टायगर या गाजलेल्या चित्रपटांना संगीत दिलं आहे एनडीआरएफ अरबी समुद्रात आज तयार होऊ घातलेलं निसर्ग नावाचं चक्रीवादळ उद्या दुपार नंतर रायगड जिल्ह्यातल्या हरिहरेश्वर ते दमण दरम्यानच्या किनाऱ्यावर धडकण्याचा अंदाज असून मुंबई देखील या चक्रीवादळाच्या प्रभावक्षेत्रात राहील असा इशारा हवामान विभागानं दिला आहे वादळी हवामानामुळे राज्याच्या संपूर्ण किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून मच्छीमारांनी समुद्रावर जावू नये असा सल्ला वेधशाळेनं दिला आहे

जवळपास संपूर्ण केरळमध्ये मॉन्सून सक्रीय झाला असल्याचं हवामान विभागानं काल दुपारी जाहीर केलं सध्याचं हवामान लक्षात घेता राज्यातही मॉन्सूनचं आगमन लवकर होईल अशी अपेक्षा आहे काल दिवसभरात पावसानं राज्याच्या बहुतांश भागात हजेरी लावली कोकणात पावसाचा जोर तुलनेत जास्त आणि सार्वत्रिक होता पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाङ्यातूनही आमच्या वार्ताहरांनी पावसाच्या बातम्या पाठवल्या आहेत अनेक ठिकाणी हा मान्सून पूर्व पाऊस चांगलाच दमदार होता मॉन्सूनबाबत दुसऱ्या टप्प्यातला दीर्घकालीन अंदाजही काल हवामानशास्त्र विभागानं जारी केला

उत्तरेत पाऊसमान जास्त राहील

जूलेपेक्षा ऑगस्टमधे कमी पाऊस पडेल

तुम्ही मात्र घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार